यांचं प्रतिपादन

केंद्रीय मंत्री गडकरी यांची स्पष्टोक्ती

नागरीकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणी अर्थात एन आर सी या दोन्ही निर्णयांचा कृठल्याही विशिष्ट धर्माशी संबंध नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे त्यासोबतच देशभरात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांना बंद करून सार्वजनिक संपतीचं न्कसान करू नका असं आवाहनंही त्यांनी देशवासियांना केलं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित रॅलीला पंतप्रधानांनी संबोधित केलं नागरीकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत शेजारी देशांमधून भारतात आलेल्या पीडीत अल्पसंख्यकांना नागरीकत्व देण्यात येणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं सोबतच विरोधी पक्ष अल्पसंख्यक समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यकांवर अत्याचार होत असून त्या देशाला जगाप्ढं उघड करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ते म्हणाले आपल्या भावपूर्ण भाषणात पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या सरकारच्या वतीनं देशाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या कामांमध्ये काहीतरी चूक आहे का हे विरोधी पक्षांनी सांगावं पंतप्रधानांनी छळछावण्या किंवा तशा प्रकारच्या आणखी काही आरोपांना स्पष्टपणे खारीज केलं या प्रकरणी विरोधी पक्ष मतांचं राजकारण करत असून युवकांनी अशा अफवांना बळी पड्र नये असं आवाहनंही पंतप्रधानांनी केलं सरकारच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती देतांना ते म्हणाले की योजनांच्या लाभार्थ्यानमध्ये सर्व जाती धर्म आणि समाजघटकांचा समानतेनं समावेश करण्यात आला आहे मेघालयाची राजधानी शिलॉगमधील संचारबंदी आज सकाळी हटविण्यात आली आहे नागरीकता सुधारणा कायद्याला विरोध करीत शहराच्या काही भागांमध्ये गेल्या दोन दिवसातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं मात्र आता परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून नागरीक नाताळाच्या तसंच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत आज सकाळ पासूनच शहरात नाताळाचा उत्साह आणि तयारी दिसून आली देशभरातील विविध विदयापीठांचे शिक्षणतज्ञ आणि संशोधकांनी नागरीकता सुधारणा कायदयाला आपलं समर्थन दिलं आहे अकराशे पेक्षा जास्त विदवानांनी एक निवेदन जारी करून या कायद्याला समर्थन दिलं आहे यामध्ये राज्यसभा सदस्य सपन दासग्प्ता आय आय एम शिलॉगचे अध्यक्ष शीशिर बाजोरिया नालंदा विद्यापीठाच्या प्रकलग्रू सुनैना सिंग जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक येन्ल हसन पत्रकार कांचन ग्प्ता यांच्यासह इतर तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा या निवेदनात सहभाग आहे द्र्लक्षीत अल्पसंख्य समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भारताची संसद आणि सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं त्यांनी अभिनंदन केलं आहे

असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत रामलीला मैदानावर आयोजित धन्यवाद रॅलीत व्यक्त केलं यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीका करीत आतापर्यंत नागरीकांना केवळ तोंडी आश्वासन मिळाल्याचं मोदी म्हणाले तत्पूर्वी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधी पक्षांची सता असलेल्या राज्यांमध्ये आय्ष्यमान भारत योजना राबविण्यात येत नसल्याचा आरोप केला या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत मात्र विरोधी पक्ष तसं होऊ देत नसल्याचा आरोप जावडेकर यांनी केला केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील केजरीवाल सरकारवर केवळ जाहीरातबाजी करण्यातच व्यस्त असल्याचा आरोप केला

जे एस यू यांच्या आघाडीनं सरकार स्थापन केलं होतं मात्र यंदा ए

एस

नं ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवीली आहे नागरीकता सुधारणा कायदा हा मुसलमान किंवा अल्पसंख्य समाजाच्या विरोधात नसल्याचं केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आज नागपूरातील संविधान चौकात नागरीकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला गडकरी संबोधित करत होते भारतीय जनता पार्टी आणि संबंधित संघटनांच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली या कायदयामुळं अल्पसंख्यकांचं कोणतही न्कसान आणि अन्यायही होणार नाही मात्र विरोधी पक्ष या कायद्याच्या विरोधात खोटा प्रचार करत असून अल्पसंख्यकांच्या मनात भीती निर्माण करीत असल्याचं गडकरी म्हणाले भारतीय संस्कृतीत सर्व धर्माना समान सन्मान दिला जातो हे सांगतांना गडकरी म्हणाले की मतांच्या राजकारणासाठी विरोधी पक्ष या पातळीवर उतरला आहे

नागरीकता सुधारणा कायदा कोणासाठी अन्यायकारक नसल्याचं सांगून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही राजकीय पक्ष आपल्या हितासाठी या कायद्याचा अपप्रचार करीत असल्याचं म्हटलं आहे नागरीकता सुधारणा कायद्याविरुध्द अफवा पसरवून देशात अशांतता आणि अस्थेर्य निर्माण करण्यासाठी हे राजकीय पक्ष प्रयत्नशिल असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला नागप्रात आज नागरीकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित रॅलीला फडणवीस यांनी झाषीराणी चौकात संबोधित केलं नक्षल चळवळीमुळे जिल्हयातील विकास कामांना फार मोठा अडथळा निर्माण झाला होता आता अशा प्रतिक्ल परिस्थितही जिल्हा प्रशासन सर्वकश योजनांची अंमलबजावणी करुन विकास कामं गतीन करीत असल्याचे निदर्शनास आले असून ते स्तृत्य असल्याचं प्रतिपादन राज्याचे गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोलीत केल पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की जिल्हयात नक्षल चळवळीत येथील स्थानिक य्वकांचा समावेश आहे अशा भरकटलेल्या य्वकांना म्ख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण मेळाव्याव्दारे प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केल्या जात आहेत नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा प्रवून त्यांना दैनंदिन जिवनात कोणत्याही बाबींची कमतरता राहणार नाही याचीही दक्षता घेण्यात येत आहे तत्पूर्वी गृह मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस म्ख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या शहीद स्मारकवर प्रष्पचक्र अर्पण करुन शहीद जवांनाना आदरांजली वाहीली प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांनी जलद निर्णय प्रक्रियेदवारे सकारात्मक दृष्टिकोन सामाजिक जाणीव व संवेदनशीलता जोपासून लोकाभिम्ख व विकासाभिम्ख कार्य पूर्णत्वास नेले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागप्रात केले केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा व तक्रार निवारण विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्य लोकसेवा हक्क आयोग यांच्या संय्क्त विद्यमाने स्थानिक हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित द्विदिवसीय लोकसेवा कायद्यासंदर्भात प्रादेशिक परिषदेच्या समारोपीय सत्राप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते

जितेंद्र सिंग उपस्थित होते केंद्र सरकारच्या प्रशासनाचा मंत्र मॅक्झिमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्मेंट आहे असे डॉ

महाराष्ट्र सेवा अधिकार आयोगाचे म्ख्य आय्क्त स्वाधीन क्षत्रिय यांनी याप्रसंगी या परिषदेदरम्यान मंजूर नागपूर ठरावाचे वाचन उपस्थितांसमोर केले दोन दिवसीय परिषदेत विविध राज्यातून आलेल्या सनदी अधिकाऱ्यांनी दोन दिवसीय परिषदेत शासनाच्या विविध नाविन्यपुर्ण सेवांबाबत व सेवा हक्क कायद्या संदर्भात केलेल्या कामाबाबत मार्गदर्शन केले नागप्रच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा दि

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं आणि केंद्राच्याच परिसरात सायंकाळी साडेसहा वाजता महानाटयाला स्रूवात होईल ज्येष्ठ संशोधक विक्रम साराभाई यांच्या जयंतीच्या शतकपूर्ती निमित भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वतीनं विक्रम साराभाई शतकपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन नागप्रात करण्यात आला आहे

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव संजय कोठारी यांनी आज वर्धा इथल्या आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाला भैट दिली त्यांच्या आगमनानिमित विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो रजनीश कुमार श्क्ल यांनी नागार्जुन अतिथी गृहात स्वागत केलं कोठारी यांच्यासमवेत त्यांची पत्नी आणि मुलगीही होत्या

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्या जाणा या या प्रस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ग्जराती चित्रपट हेल्लारो ला प्रस्कृत करण्यात येईल हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते आय्ष्यमान ख्राना यांना अंधाध्न तर विक्की कौशल यांना उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा प्रस्कार दिल्या जाईल महानटी या तेलग् चित्रपटासाठी किर्ती सुरेश यांना सर्वोत्कष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित केलं जाईल पर्यावरण संवर्धनाशी संबंधित सर्वोत्कृष्ट चित्रपट या गटात पाणी हा मराठी चित्रपट प्रस्कृत होणार आहे

या पदकासोबतच तिनं स्पर्धेत भारताचं खातं उघडलं भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना आज कटक इथं सुरू झाला नाणेफेक जिंकूण भारतीय संघानं क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला

रोहीत शर्मा आणि के एल राहूल फलंदाजी करत आहेत